केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली

यासाठी संसद सदस्य वेतन भत्ते आणि निवृत्तीवेतल अधिनियमात सुधारणेच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली एक एप्रिलपासून हा अध्यादेश लागू होणार आहे

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांशी युद्ध पातळीवर लढण्यासाठी प्रत्येक मंत्रालयानं एक आराखडा निश्चित करावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलत होते उत्पादन क्षेत्रात दुसऱ्या देशांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी तसंच मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी ही इष्टापत्ती समजावी असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे सर्व मंत्र्यांनी राज्य तसंच जिल्हा प्रशासनांनी संपर्क कायम ठेवून त्यांच्या समस्यांचं निराकरण करावं तसंच जिल्हा पातळीवर छोट्या छोट्या योजना तयार करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्या मंत्रालयाचे दहा मुख्य निर्णय तसंच काम करण्याची दहा क्षेत्रं मंत्र्यांनी चिन्हीत करून ठेवावीत असंही पंतप्रधानांनी सांगितलं आहे गरीब कल्याण योजनांचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचत राहतील याची दक्षता घेण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली

असंख्य दिव्यांच्या महाप्रकाशातून सामुहिक शक्तीचं दर्शन झाल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय नागरिकांच्या एकजूटीचं त्यांनी कौत्क केलं

अत्यावश्यक सेवा देण्याऱ्यांचं कौतुक करतानाच लोकांची मदत करतांना तोंडाला रुमाल बांधा असंही त्यांनी आर्वजून सांगितलं

काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला यात मुंबईत चार तर नवी मुंबई ठाणे आणि वसई विरार इथं प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली

जालना इथं कोरोना विषाणू बाधितचा एक रुग्ण आढळला आहे

सदर महिला तीन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात दाखल झाली होती बाधित महिलेच्या प्रवासाची माहिती घेण्यात येत असल्याचं अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय कुलकर्णी यांनी सांगितलं जिल्ह्यातला हा कोरोना विषाणूचा पहिलाच रुग्ण आहे हा रुग्ण रहात असलेला परिसर प्रशासनानं सील केला आहे अग्निशमन दलाकडून या भागात निर्जंतुकीकरण करण्यात आलं

नाशिक शहरात काल आणखी एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला आहे हा रुग्ण दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात उपस्थित होता या पार्श्वभूमीवर दिल्ली इथं धार्मिक कार्यक्रमासाठी जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वतःहून उपचार आणि निदानासाठी हजर व्हावे असं आवाहन नाशिक महापालिका आय़्क्त राधाकृष्ण गमे यांनी केलं आहे

श्रीरामपूर इथल्या या मुलाला पूण्यातल्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी दिली

याविषयी उद्योजग राम भोगले यांनी माहिती दिली ते म्हणाले

तर त्या फ्रीक्वेशीला मॅच्च करून पुरेसा ऑक्सिजन आणि हवा पेशंटला देता येईल का अश्या विचारांत हे मशिन डेव्हलॅप करण्यात आलंय

कोरोना व्हायरसच्या साथीत खूप मोठा फायदा आपल्याला होऊ शकेल

राज्यातल्या देशातल्या जनतेची एकजूट आणि कोरोना विषाणूविरुद्ध लढण्याचा निर्धारच या लढाईत यश मिळवून देईल असा विश्वास उपम्ख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा सुरु झाला असून हा लढा लवकर संपण्यासाठी संशयितांनी पुढे यावं अन्य नागरिकांनी घरातच थांबून संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरित कळवावी असंही पवार यांनी म्हटलं आहे

ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून नागरिकांशी बोलत होते दिस्तीत निजामुद्दीन इथला मरकजचा कार्यक्रम होऊ न देण्याची खबरदारी घ्यायला हवी होती महाराष्टात अशी खबरदारी घेतल्यानं मोठा धोका टळला मात्र दिल्लीतही अशी खबरदारी घेतली असती तर आज ही परिस्थिती उद्दवली नसती असं पवार म्हणाले

किती लोक बाधित झाले आहेत याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं कोरोना विषाणू बाधित आणि संशयितांचं विलगीकरण करण्यात आलं आहे

त्यात प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना नोंदणी इंटरनेटवरील मनोरंजन वाहिन्यांचं मोफत सदस्यत्व कोरोना विषाणू विरुध्द कामी येणारा केंद्र सरकारच्या पीएम केअर निधीसाठी आवाहन कर्ज हप्ता भरणा ई एम आय ची तारीख वाढवून देण्याची विनंती आदिंच्या लिंकचा समावेश आहे त्यामुळे बँकेचा एस एम एस पिन सी व्ही व्ही

टी पी आदी माहिती कोणासही देऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे यासंदर्भात अनधिकृत एप मोबाईलमध्ये स्थापित करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे

बी एस ई च्या परीक्षा गुणपडताळणी आणि निकालासंदर्भातलं खोटं पत्रक समाज माध्यमांवर पसरवलं गेलं आहे याकडे दूर्लक्ष करण्याचं आवाहन मंडळानं केलं आहे अधिकृत माहितीसाठी डब्लु डब्लु डब्लु सी बी एस ई डॉट एन आय सी डॉट इन संकेतस्थळ पाहण्यास सांगण्यात डॉट आलं आहे पत्रक पसरवणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे

या परीक्षा रद्द होणार नाहीत त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचं कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये तसंच या सर्व परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठित करण्यात आली असल्याचंही सामंत यांनी सांगितलं दरम्यान नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध आजारासंदर्भातील चाचण्या घेता येतील अशा स्वरूपाच्या बहुविध प्रकारच्या प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून राज्यात कोरोना विषाणूच्या प्राद्भावाच्या अकृषी विद्यापीठांमध्ये अशा प्रकारच्या प्रयोगशाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर सूचनाही सामंत यांनी दिल्या आहेत यासाठी केंद्र शासन राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली

शासनाने दोन रूपये किलो दराने गहू आणि तीन रुपये प्रति किलो दराने तांदूळ सर्वांना वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत या शिवाय एप्रिल मे जून महिन्यात पाच किलो प्रति व्यक्ती मोफत अन्नधान्याचेही वाटप करण्याचे आदेश दिले आहेत या पैकी एप्रिल महिन्याच्या धान्याचं वितरण करण्यात आलं आहे

प्रशासनाच्यावतीने सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचं पालन करण्याचं आवाहन वारंवार करण्यात येऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलं

या मागणीचं पत्र त्यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं आहे

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत त्यानुसार दोन चाकी तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना जिल्ह्यात रस्त्यावरून फिरण्यास पूर्ण बंदी करण्यात आली आहे फक्त जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणाऱ्या वाहनांना रस्त्यावर फिरण्यास मुभा देण्यात आली आहे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपायोजना केल्यानंतरही जनता प्रतिसाद देत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतली असून या नियमांचे कडक पालन करण्याचे निर्देश दिले आहेत

या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्याच्या किनवटचे उद्योजक प्रदीप चाडावार यांनी अन्नधान्याच्या एक हजार किट तयार करून त्या जिल्हा प्रशासनाकडे काल सुपूर्द केल्या

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत संचारबंदी जाहीर झाल्यापासून मुंबई पुणे आणि इतर जिल्ह्यातून तसेच परप्रांतातून अथवा परदेशातून आलेल्या नातेवाईकांची माहिती प्रशासनाला देण बंधनकारक आहे जे लोक अशी माहिती प्रशासनाला देणार नाहीत त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत

त्यामुळं प्रशासनानं कुंभार समाजाला व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती करणारं निवेदन नांदेड जिल्हा कुंभार समाज संघटनेच्या वतीनं अध्यक्ष विजय देवडे लहानकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे

दरम्यान जिल्ह्यातल्या वसमत इथं आढळलेल्या कोरोना विषाणूग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील नऊ जणांचे नमुनेही नकारात्मक आले असले तरीही त्यांना वसमत इथल्या विलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जिल्ह्यात आतापर्यंत चौदाशेच्यावर वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत यामध्ये दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहनांचा समावेश आहे ही जप्त करण्यात आलेली वाहने संचारबंदी संपल्यानंतर संबंधित नागरिकांना परत देण्यात येतील अशी माहिती शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली आहे

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले मी मागेच आदेश काढला होता

परभणी जिल्ह्यातही चारशे अकरा वाहनं जप्त करण्यात आली आहेत

देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून परभणी भाजपा महानगरच्यावतीनं शहरातल्या गरजू कुटुंबांना कम्युनिटी किचन या उपक्रमा अंतर्गत अन्नधान्याची मदत करण्यात येत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा इथं माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं

मुगळीकर यांनी केलं आहे

लातूर इथले मरकज इथून आलेल्या आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांना बीड जिल्ह्याच्या सीमेवर अटकाव करताना या सर्व पोलिस कर्मचारी तसच होमगार्ड यांचा संपर्क आला होता त्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली

मात्र या भाजीपाला केंद्रावर सामजिक अंतराच्या नियमाचे पालन करून भाजीपाला खरेदी करावा या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

यात प्रामुख्याने मुखेड आणि कंधार या दोन तालुक्यात जास्त पाऊस झाला नायगाव तालुक्यातल्या मांजरम इथं वीज पडून मारूती शिंदे या शेतकऱ्याचा आणि एका बैलाचा मृत्यू झाला तसंच एक मुलगा जखमी झाला अर्धापूर तालुक्यातल्या सांगवी शिवारात हळद काढतांना अंगावर विज पडून विजयमाला मुळे या गंभीर जखमी झाल्या लातूर जिल्ह्यातल्या जळकोट इथंही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं